काही ठळक बातम्या

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन

उपराष्ट्रपती श्री

व्येंकय्या नायड्र यांचं प्रतिपादन मराठवाडा आणि विदर्भातील विदर्भातील वैद्यकीय प्रवेशासाठी सकारात्मक तोडगा काढण्याचं वैद्यकीय शिबणमंत्री श्री

महाजन यांचं आश्वासन

माहिती सर्व राजकीय पक्षांनी उपस्थित केलेल्या मुद्यांना सरकार मोठं महत्तव देत असल्याचं सांगून राष्ट्राच्या हितासाठी संसदेच्या पावसाळी अधिवेश्नात विषायक वातावरण निर्माण करण्याच्या दष्टीनं सर्व राजकीय पक्षांनी एकत्रित प्रयत्न करण्याचं आवाहन पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे संसदेच्या उद्यापासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेश्वनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं आयोजित केलेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत ते आज बोलत होते संसदेचं कामकाज सुरळीत चालवण्यासाठी आणि राष्ट्रीय महत्त्वाच्या विषयावर आशयपूर्ण चर्चा व्हावी यासाठी सर्व राजक्रीय पब सहकार्य करतील असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला या बैठकी दरम्यान राजक्रीय पक्षांच्या नेत्यांनी विविध मुद्दे उपस्थित केले संसदेचं कामकाज सुरळीत चालावं आणि एखादा तिढा निर्माण झाल्यास संसदेच्या दोन्ही सदनात सखोल चर्चेद्वारे तो सोडवला जावा यावर सर्वच पशांच एकमत झालं सभागृहाच्या नियमानुसार परवानगी असणाऱ्या क्रेणत्याही मुद्यावर चर्चेला तयार असल्याचे संसदीय कामकाजमंत्री श्री अनंतकुमार यांनी वैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले

संसदेच्या उद्या पासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आज सर्वपसीय वैठक बोलावली होती अपिवेशनाचं कामकाजे सुरळीत चालू देण्यासाठी सर्व विरोषी पक्षांनी सहकार्य करण्याचं आवाहन या वैठकीत करण्यात आलं लोकसभेच्या अध्यक्षा श्रीमती सुमित्रा महाजन यांनी देखील आज संध्याकाळी सर्वपश्रीय वैठकीच आयोजन केलं आहे या अधिवेशनात सरकारची विविध मुद्यांवर कोंडी करण्याची रणनीती आखण्यासाठी विरोषी पक्षांच्या नेत्यांची काल दिल्लीत बैठक झाली

जमावा कडून होणाऱ्या हत्या रोखण्यासाठी नवीन कायदा करावा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिले आहे गोवंश तस्करीच्या संशयातून जमावा कडून झालेल्या मारहाणीसंदर्भात दाखल याविकेवर आज झालेल्या सुनावणी दरम्यान न्यायालयानं कोणीही कायदा हातात घेऊ शक्त नाहीत असं स्पष्ट केलं आहे अशा घटना थांबवष्यासाठी राज्य सरकारनं उपाय योजना कराव्यात तसंच केंद्र आणि राज्य सरकारांनी या संदर्भात काय पावलं उचललीत यावर चार आठवड्यात सविस्तार अहवाल सादर करावा असेही न्यायालयानं सांगितलं आहे केंद्रीय मोटार वाहन नियमातल्या सुधारणांचा मसुदा रस्ते वाहतूक आणि महामार्न मंत्रालयानं अविसूचित केला आहे यामध्ये राष्ट्रीय परवानायारक सर्व व्यावसायिक वाहनांना फास्टेंग आणि वाहन ट्रॅकिंग यंत्रणा उपकरण अनिवार्य करण्याचा समावेश आहे वाहनाच्या पुढच्या काचेवर फ्रस्टेंग लावावा लागेल त्याचवरोबर राष्ट्रीय परवानायारकांना वाहनाच्या पुढे ठळक असरात नॅशनल परमीट किंवा एनपी असे दर्शवावं लागणार आहे वाहन चालवण्याचा परवाना आणि पी यू सी सर्टिफिकेट डिजिटल स्वरुपातही ठेवण्याची परवानगी या प्रस्तावित सुधारणेत आहे

या प्रस्तावित सुधारणांवावत मंत्रालयानं सूचना आणि हरकती मागवल्या असून सहसचिव रस्ते वाहतूक आणि महामार्न मंत्रालय वाहतूक भवन संसद मार्ग नवी दिल्ली या पत्त्यावर मागवल्या आहेत सर्वसमावेशक न्यायसंगत तसंच शाश्वत विकासाचा उद्देश साध्य करण्यासाठी महिलांचे सक्षमीकरण हा केंद्र बिंदू आहे आणि हा केवळ आपल्या राष्ट्राच्या नवे तर विश्वाच्या अजेंडचावर आहे असं वक्तव्य उपराष्ट्रपती श्री

महिलांचे सक्षमीकरण उद्योजकता नवीन उपक्रम आणि स्थिरता यांना प्रोत्साहन या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिवेदेच उद्याटन केल्यानंतर ते बोलत होते या परिषदेचं आयोजन नीती आयोग यांनी केले होते याप्रसंगी पुहुचेरीच्या राज्यपाल डॉ किरण बेदी दिल्ली विद्यापीठाचे कूलगुरू प्रा योगेश त्यांनी नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अभिताष कांत आणि इतर मान्यवर उपस्थित होते महिलांना योम्य वातावरण आणि संयी दिल्या जात नसताना त्या जीवनाच्या विविष टप्यांवर कामगिरी करून दाखवतात समाजाच्या फ्रायबासाठी महिलांचा सामाजिक आर्थिक राजनैतिक आणि सार्वजनिक सक्रीय सहभाग वाढविण्यासाठी सुयोग्य सुविधा द्यायला हव्यात यावर त्यांनी जोर दिला

षटना विरोषी असलेली ही कोटा पद्धत रद्द करण्याची मागणी आज विधानरिषदेत करण्यात आली यावेळी वैद्यकीय श्रिषण मंत्री श्री गिरीष महाजन यांनी सक्रात्मक तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं मात्र या उत्तरामुळ सदस्यांच समाधान न झाल्यामुळं विरोषी पक्ष सदस्यांनी दीर्षेत ऊतरून सरकारविरोषी घोषणा दिल्या मराठवाडा आणि विदर्भात वैयकीय महाविद्यालयांची संख्या आणि जागांचं प्रमाण कमी आहे याउलट एम्स नीट सारख्या परिक्षेत मराठवाड्यातील विद्यार्थी षवषवीत यश प्रास्त करत असून केवळ प्रादेशिक आरसणामुळे मराठवाडचातील विद्यार्थ्यांना वैदकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळत नाही असं सांगुन आमदार श्री अमरसिंह पंडित यांनी लक्षवेर्षी सुचनेच्या माध्यमातुन उपस्थित केला वैद्यस्त्रीय अम्यासक्रमासाठी लागु करण्यात आलेली प्रादेशिक आरखणाची घटना चुक्वीची असून घटनाविरोषी आहे मराठवाड्यात केवळ सहा वैद्यकीय महाविद्यालयं आहेत त्यामुळ मराठवाड्यातील मुलांवर अन्याय होत असल्याचं विरोषी पक्षनेते श्री

वैद्यकीय शिक्षणमंत्री श्री गिरीश महाजन यांनी समाधानकारक उत्तर न दिल्यामुळं आमदार श्री अमरसिंग पंडित श्री सतीश चव्हाण आणि इतर आमदारांनी सरकारविरोषी घोषणा दिल्या

महाजन यांनी मुख्यमंत्र्यांबरोबर या बद्दलची बैठक षेऊन याबद्दल निर्णय घेण्यात येईल असं आश्वासन दिलं नव भारताच्या निर्मितीसाठी प्रत्येकानं एकजुटीनं आणि सकारात्मक ऊर्जेनं कार्य करण्याची गरज असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केलं नवी दिल्ली इयल्या विम्नान भवनात वाय फोर डी या संस्येच्यावतीनं आयोजित नव भारत या विषयावरील राष्ट्रीय परिषदेत श्री फडणवीस बोलत होते दिवसभर चाललेल्या या परिषदेत सायंकाळच्या विशेष सत्रात श्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केलं त्यांच्या इस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात आलं सकारात्मक ऊर्जा एकत्रित आल्यास समाजामध्ये मोठे परिवर्तन होऊ शकते हे वाय फोर डी या संस्थेच्या माध्यमातून देशात घडून आलेल्या कार्याद्वारे आपल्या समोर आहे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशाला स्वच्छ भारताचं आवाहन दिले बघता बघता सकारात्मक ऊर्जा कामाला लागली आणि देशात स्वच्छतेच्या क्षेत्रात खूप मोठे कार्य षड्न आले असंही श्री

सकारात्मक ऊर्जा आणि लोकसहभागातून मोठे परिवर्तन घडू शकते याची प्रचिती महाराष्ट्रात शौचालय निर्माण आणि जलसंघारण क्षेत्रात झालेल्या कामांमुळं आल्याचं श्री फडणवीस म्हणाले

यामुळं ग्रामीण भागाचा कायापलट झाला असंही त्यांनी सांगितलं राज्यात अनेक जलाशयांमधल्या पाणीसाठचात मोठी वाढ झाली आहे ठाणे जिल्पातले तानसा धरण आज सक्राळ पासून ओसंडून वाहत आहे धरणाचे दोन दरवाजे उषडून विसर्ग सुस करण्यात आला आहे

यामुळं उजनी धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे माध्यमिक शाळांपच्ये डोंगराळ भागासह सर्व शाळांना सबस्थितीत संच मान्यतेमध्ये किमान वीस विद्यार्थ्यांमागे एक शिबक मंजूर करण्यात येत असल्याची माहिती शाळेय शिक्षण मंत्री श्री विनोद तावडे यांनी आज नागपूर इयं वियानपरिषदेत दिली सदस्य श्री दत्तात्र्य सावंत यांनी यावावत लक्षवेषी सूचना मांडली होती त्याला उत्तर देताना श्री तावडे म्हणाले

तसंच या सरकारी निर्णयांद्वारे शिक्षक संख्या निश्वितीवावतचे यापूर्वीचे सर्व सरकारी निर्णय अधिक्रमित करण्यात आले आहेत

राजकुमार बडोले यांनी केत्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री श्री धावरचंद गहलोत यांच्याकडे आज केती नवी दिल्ली इथल्या शास्त्री भवनात श्री वडोले यांनी केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री यांची मेट षेऊन राज्याच्या सामाजिक न्यायासंदर्भातील अनेक विषयांवर चर्चा केली